आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी यांनी वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधानांनी उद्योजक अनिल अंबानी यांना तीस हजार कोटी रुपये मिळवून दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला सर्वोच्च न्यायालयातही केंद्र सरकारनं यासंदर्भात खोटं शपथपत्र दिल्याचं गांधी यांनी सांगितलं दरम्यान राफेल मुद्यावरून आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला पंतप्रधान कार्यालयानं राफेल खरेदीसंदर्भात फ्रान्स सरकारसोबत केलेल्या समांतर चर्चेवर संरक्षण मंत्रालयानं आक्षेप घेतला होता अशा आशयाचं वृत्त एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याची परवानगी सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली नाही त्यावर आझादांसह काँप्रेसच्या इतर सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं विविध मुद्यांवरुन झालेल्या गदारोळामुळे या अधिवेशनात राज्यसभेत आजपर्यंत कामकाज झालेलं नाही लोकसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस डावे पक्ष आणि तेलगू देशम पक्षाच्या खासदारांनी या वृत्तपत्राच्या प्रती झळकावत घोषणाबाजी करत हौद्यात धाव घेतली त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं

मात्र संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले गेल्या महिन्यात सदनात या विषयावर दिलेल्या निवेदनातही आपण हा मुद्दा निराधार असल्याचं सांगितलं होतं याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं त्यानंतरही सदनात विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज पुकारलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी धनगर तसंच लिंगायत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला

ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते या मुद्यावर लोकसभेत चर्चा झाली असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी संपूर्ण माहिती दिली असल्याचं तोमर म्हणाले

मात्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं

छत्तीसगड मध्ये रायगड जिल्ह्यातल्या कोदतराय इथं त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसभेला संबोधित केलं कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपायग्रंडी खंडपीठाचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत

न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या पाच बाद एकशे एकतीस धावा झाल्या होत्या दरम्यान न्यूझीलंड आणि भारतीय महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या टी ड्वेंटी सामन्यात आज भारताचा पराभव झाला

प्रज्ञेशनं काल उप उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्याच अर्ज्ञन काधेचा सहा चार सहा दोन असा पराभव केला होता उपान्त्यपूर्व फेरीच्या अन्य एका लढतीत भारताच्या शशि कुमारचा सामना ब्रिटनच्या ब्राईडेन क्लीन विरुद्ध होणार आहे